फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमाराना यांनी लसीच्या एक लाख मात्रा मिळाल्याचं ट्वीट केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत निवडणूक प्रचार आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ या राज्यात आणि पुद्दचेरी या केंद्र शासित प्रदेशात विधान सभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे

या टप्प्यात नंदीग्राम खरगपुर सदर आणि मोयना हे मतदार पुरुष सं संघ सर्वात जास्त संवेदनशील असल्याचं मानलं जात आहे त्यातही नंदीग्राम ची जागा फारच महत्त्वपूर्ण ठरली आहे त्या ठिकणी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपाचे शिवेंदू अधिकारी यांच्यात लढत होणार आहे आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे

रंगोत्सवाचा फायदा घेऊन सर्व राजकीय पक्ष मतदारांना आपल्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी गुवाहाटीमध्ये होळीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला बोडोलँड पीपल्स फ्रंट आसाम गण परिषद आसाम जातीय परिषद अश्या सर्वच पक्षांनी आज ठिकठीकाणी रॅलीज घेतल्या काँग्रेसनं आसाममधल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या आश्वासनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी म्हटलं आहे महिलांना आर्थिक पाठबळ रोजगारनिर्मिती कर्जयोजना अश्या आश्वासनांचा धडाका सर्व पक्षांनी लावला आहे

महिलांच्या स्रक्षिततेचा मुद्दाही निवडणुकपूर्व आश्वासनांमध्ये गाजतो आहे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ एक आठवडा राहिला आहे त्यामुळे तिथे प्रचाराची रणध्माळी जोरदार सुरू आहे ऑल इंडिया अण्णा डी एम

चे नेता आणि मुख्यमंत्री पलणीस्वामी डी एम

स्टालिन यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेतेही जाहीर सभा प्रचार फेन्या अशा विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत केरळमध्ये विधानसभा निवडणुकीला एकच आठवडा राहिला असून प्रचारानं वातावरण तापलं आहे सर्व पक्षांचे नेते केरळमध्ये रॅलीज आणि प्रचार सभा घेत असून आक्षासनांची खैरात केली जात आहे केंद्रीय मंत्री गिरीराज शहा यांनी खोल पाण्यात मासेमारी करण्यास केंद्र सरकार परदेशी कंपन्यांना पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा केली तर पियुष गोयल यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची गाडी भरधाव जाईल असं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पलक्कड इथं पोहोचणार आहेत काँग्रेसच्या प्रियांका गांधीही उद्या राज्यात पोहोचणार असून राहूल गांधीही पुन्हा केरळमध्ये येणार आहेत मुख्यमंत्री पी विजयन ह्यांनीही प्रचार सभांचा धडाका लावला असून सीताराम येचुरी प्रकाश कारत ब्रिंदा कारत प्रचार करत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या प्रतिनिधींसह अंकिता नरवणेकर पुणे पोटनिवडणका विविध राज्यांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणूकांसाठी भाजपानं आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे राज्यातल्या पंढरपूर मतदारसंघासाठी समाधान औताडे यांना तर गुजरातमधल्या मोरवा हदाफ विधानसभा मतदारसंघासाठी निमिषाबेन सुथार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे उत्तराखंडमधल्या सॉल्ट मतदारसंघासाठी महेश जीना तर पश्चिम बंगाल मधल्या गाल्सी मतदारसंघात बिकास बिस्वास भाजपाचे उमेदवार असतील

अमित शाह भाजपा कार्यकर्ते गोपाल मुजुमदार यांच्या मातोश्री शोवा मुजुमदार यांच्या हत्येबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी वंगपुत्री शोवा यांना मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून मुजुमदार कुटुंबियांचे शाप तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांना भोवल्याशिवाय राहणार नाहीत असं ट्वीट शाह यांनी केलं आहे बंगालमधल्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व बंगाल येत्या एक तारखेला एकत्र येईल असंही शाह यांनी म्हटलं आहे

कालव्यात आडवे झालेले एव्हर गिव्हन हे जहाज सरळ करण्यात यश आल्याचं सुएझ कॅनॉल ऑथोरिटीचे प्रमुख ओसामा राबी यांनी सांगितलं हे जहाज आता भरतीच्या वेळी तिथून ओढून बिटर लेककडे नेण्यात येईल त्यानंतर सुएझ कालवा पुन्हा वाहतूकीसाठी खुला होईल असं ते म्हणाले

दरम्यान सुएझ कालव्यातून पुन्हा वाहतूक सुरु झाली की भारतातल्या मुंद्रा हाजिरा आणि मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी या कंटेनर बंदरांवर येणाऱ्या जहाजांची गर्दी अपेक्षित असून ह्या जहाजांना जागा मिळण्यास अडचण होऊ नये या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना जहाज मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत गरज पडल्यास जहाजं समुद्रात उभी करून छोट्या बोटींद्वारे मालवाहतूक करण्याचं नियोजन केलं जात आहे सुएझ कालवा चार ते पाच दिवसात खुला होत असून जहाजांच्या गर्दीमुळे येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत असं नौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर तजाकिस्तानच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज दुशांबे इथं पोहोचले ते उद्या हार्ट ऑफ एशिया इस्तंबूल प्रोसेस ऑन अफगाणिस्तान या परिषदेच्या नवव्या मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होणार आहेत त्याच बरोबर अन्य देशांच्या नेत्यांशी देखील जयशंकर चर्चा करणार आहेत म्यानमार म्यानमार मध्ये लष्कराकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी म्यानमाच्या पूर्व करेन भागातून हजारो नागरिक थायलंडमध्ये पळून गेले आहेत

या हल्ल्यामधून वाचण्यासाठी सुमारे तीन हजार जण थायलंडच्या मै होंग सॉन भागात आल्याचं थायलंड कडून सांगण्यात आलं आहे काही निर्वासितांना सामावून घेण्यासाठी थायलंड तयारी करत असलं तरी किती निर्वासितांची सोय करणार ते मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही म्यानमारात झालेल्या लष्करी कारवाईत आतापर्यंत साडे चारशे व्यक्ति मारल्या गेल्याचा अंदाज आहे म्यानमारच्या लष्करावर जगभरातून टीका होत असून तिथे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी दबाव वाढत आहे संयुक्त राष्ट्रांकडून म्यानमा लष्कराला इशारा देण्यात आला आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्यानमारवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार विचार करत असल्याचं म्हटलं आहे ब्रिटननं आपल्या नागिरकांना म्यानामारातून ताबडतोब परत बोलावलं आहे

त्याचबरोबर ऑनलाईन आणि नमो एपवर देखील ही आवृत्ती उपलब्ध असेल हे पुस्तक विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहितीबरोबरच तणावमुक्त राहण्यासाठी प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

बालताल आणि चंदनबाडी मार्गे जाणाऱ्या या वार्षिक यात्रेसाठीची नाव नोंदणी एक एप्रिल पासून नोंदणीकृत बँक शाखांमध्ये सुरू होणार आहे नोंदणी बाबत अधिक माहिती अमरनाथजी श्राईन बोर्ड या अधिकृत संकेत स्थळावरही मिळेल

होळी देशभर आज रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि चांगले आरोग्य आणणारा ठरो अशा शब्दांत शुभेच्छा देतानाच सण साजरा करताना सर्वांनी कोविडविषयक नियमांचं पालन करत योग्य खबरदारी घ्या असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या असून हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल रात्री पोटाच्या विकारामुळे दक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी आज दिली पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करावी लागू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे नक्षलवादी ठार गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील पानडोंगरी जंगलात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले

या मोहिमेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्यही जप्त केलं होतं आज सकाळी त्याच परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी चकमक उडाली त्यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य भास्कर याच्यासह पाच नक्षलवादी ठार झाले दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य चकमकीत ठार होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावं अन्यथा त्यांना गोळीनेच उत्तर दिलं जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी दिला